कृषी दिनानिमित्त आजपासून कृषी संजीवनी सप्ताह पतप्रधान आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिल्याची घोषणा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली

या योजनेच्या यशात शेतकरी आणि प्रामाणिक करदाते यांचा वाटा आहे असं पंतप्रधान म्हणाले अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात लोकांनी निष्काळजीपणा केल्याचं दिसून येत आहे असं नमूद करुन कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत नागरिकांनी सर्व प्रकारची काळजी घ्यावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं प्रत्येकानंच आरोग्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांच काटेकोर पालन करावं असं सांगून पंतप्रधान असो की एखाद्या गावचा सरपंच कोरोना संदर्भातले नियम सगळ्यांनाच लागू आहेत असं मोदी म्हणाले अनलॉकचा दुसरा टप्पा सुरू होतानाच पावसाळ्यामुळे सर्दी खोकला तापाचाही मोसम सुरू होत असल्यामुळे लोकांनी स्वतःची अधिक काळजी घ्यावी असं मोदी यांनी सांगितलं कोविड लस भारत बायोटेक इंडिया या कंपनीनं तयार केलेल्या कोवॅक्सिन या कोरोना विषाणूवरील लसीची मानवी चाचणी घ्यायला केंद्रीय औषध प्रमाणीकरण नियंत्रण संस्थेनं मंजूरी दिली आहे ही लस तयार करण्यात भारतीय वैद्यक संशोधन परिषद आणि पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेनं सहकार्य केलं आहे आजपासून देशभरात या लसीची मानवी चाचणी घेणार असल्याची माहिती भारत बायोटेकच्या डॉक्टर कृष्णा यांनी दिली

उठा देशावर आणि राज्यावरील कोरोनाचे संकट दुर करुन पुन्हा एकदा संपूर्ण जगाला आनंदी आरोग्यदायी जीवन जगण्याची संधी दे अशी प्रार्थना मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांनी पांडुरंगाला केली आहे आषाढी एकादशी निमित्तानं आज श्री क्षेत्र पंढरपूर इथं विड्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे साडे तीन वाजता मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी रश्मी ठाकरे मंत्री अदित्य ठाकरे पालकमंञी दत्ताञय भरणे विभागिय आयुक्त दिपक म्हैसेकर मंदिर समितीचे गहिनीनाथ औसेकर महाराज उपस्थित होते यंदा आषाढी एकादशीच्या महाप्जेचा मान मंदिरात पहारा देणारे विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि त्यांच्या पत्नी अनुसया बडे यांना देण्यात आला सहा वारकऱ्यांपैकी एकाची निवड चिड्ठीद्वारे करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते रिंगण मासिकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच त्यांनी स्वतः काढलेल्या पाहावा विठ्ठल या छायाचित्र संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले तसेच यात्रा आनुदानाचा पाच लाख रुपयांचा धनादेश पंढरप्रच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांना देण्यात आला पंढरप्रातील काही विकास कामे अर्धवट असतील तर प्रस्ताव द्या ती पूर्ण करू असे आश्वासनही त्यांनी दिले उद्वोषणा आकाशवाणीची मराठीतली राष्ट्रीय बातमीपत्रं आजपासून आकाशवाणी पुणे केंद्रावरुन प्रसारित करण्यात येतील

सकाळी आणि दुपारचं बातमीपत्रं प्रत्येकी दहा मिनिटांचं तर रात्री सव्वा नऊचं बातमीपत्रं पंधरा मिनीटांचं असेल राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन ही बातमीपत्र प्रसारित केली जातील

हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो

याविषयी अधिक माहिती देताना कृषीविस्तार आणि प्रशिक्षण विभागाचे कृषी संचालक नारायण शिसोदे म्हणाले

यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यात सुरक्षित फवारणीबाबत जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे ऐक्या अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

लवकरच पिकांवर किटकनाशकांची फवारणी सुरू होईल त्यापूर्वी कीटकनाशक फवारणीबाबत जनजागृती करण्यासाठी तालुका आणि गाव पातळीवर समित्या नेमण्यात आल्या आहेत या समितीमार्फत फवारणी करणाऱ्यांना मागणीनुसार संरक्षक किट देणं शेतकरी शेतमजुरांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेणं हानीकारक कीटकनाशकाऐवजी पर्यायी कीटकनाशक वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणं संरक्षक किट न वापरता फवारणी करतांना कोणी आढळून आल्यास त्याला समज देऊन दुष्परिणामांची जाणीव करुन देणं असं काम समिती करणार आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी यवतमाळहून श्रीकांत राऊत यांच्यासह सुरेखा जोशी पुणे बोगस बियाणं बोगस बियाणं प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी लातूरच्या शेतकरी संघटनेनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे याविषयी माहिती देताना संघटनेचे राजकुमार सस्तापुरे म्हणाले

अकोला जिल्ह्यातून वेगळ्या निघालेल्या या जिल्ह्यात वाशिम मंगरूळ कारंजा मानोरा रिसोड आणि मालेगांव या सहा तालुक्याचा समावेश आहे हा जिल्हा विकासाकडे झेप घेत आहे

सिंचनाचे अनेक प्रकल्प पूर्ण झाल्याने जिल्ह्याच्या कपाळावरील दुष्काळाचा शिक्का ही पुसला गेला आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशीमहून सुनील कांबळे नितीन गडकरी देशात बेरोजगारी आणि गरिबी कमी करण्याकरता कृषि ग्रामीण आणि आदिवासी भागाचा प्रामुख्याने विकास होण गरजेच असून त्यासाठी पीक पध्दतीत बदल करणे गरजेच आहे त्यासाठी शेतकर्यांना भात गहू बाजरी बांबू यासारख्या पर्यावरण पूरक पिकांच महत्व पटवून द्याव लागेल असं मत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं राहुरीच्या महात्मा फुले कृषी आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान केंद्राद्वारे आयोजित जैवउर्जा हवामान अद्ययावत नुतनीकरणक्षम ऊर्जा सद्यस्थिती आणि पुढील दिशा या विषयावरील ऑनलाईन राष्ट्रीय वेबीनारमध्ये मार्गदर्शन करतांना ते काल बोलत होते पिक पद्धतीत बदल केल्यास जैव इंधनाबरोबरच बांबूसारख्या पिकांपासून तयार होणार्या अगरबत्ती स्टिक्स लोणचे कपडे पेपर मिलकरीता लागणारा पल्प या सारखे पदार्थ तयार करण्यासाठी छोट्या उद्योगांच्या निर्मितीद्वारे रोजगाराची साधने निर्माण होवून त्याद्वारे ग्रामीण विकास शक्य होईल असं ही गडकरी म्हणाले

गेल्या आठवड्यापासून बडतर्फीची कारवाई सुरू असून यामध्ये चालक वाहक वाहतूक निरीक्षक आणि अन्य कर्मचारी यांचा समावेश आहे नगराध्यक्ष बीड जिल्ह्यातील माजलगाव नगर पालिकेचे नगराध्यक्ष पद हे गेल्या तीन महिन्यापेक्षा जास्त कार्यकाळापासून रिक्त आहे नगराध्यक्ष सहाल चाऊस हे भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात मागील चार महिन्या पासून न्यायालयीन कोठडीत आहेत उपनगराध्यक्ष सुमन मुंडे यांनी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या कडे एक अर्ज करून नगराध्यक्ष पदाचा पदभार देण्याची मागणी केली दरम्यान तीन महिन्यापेक्षा जास्त कार्यकाळ नगराध्यक्ष गैरहजर असल्यास ते बरखास्तीस पात्र ठरतात असा कायदा असल्यान या कायद्यान्वये नगराध्यक्ष पद हे रिक्त होत असल्याचे जिल्हाधिकरी राहूल रेखावार यांनी घोषित केलं असून निवडणुक आयोगाकडे या संदर्भात माहिती कळविण्याचे आदेश माजलगाव नगर पालिकेच्या मुख्याधिकार्यांना दिले आहेत

त्यांनी पत्रात नोंदणीकृत वृत्तपत्रांसमोरील आर्थिक संकटाची माहिती दिली आहे कोरोनाचा आर्थिक फटका देशभरातील सर्व भाषांमधील नोंदणीकृत लहान वृत्तपत्रं पाक्षिक नियतकालिक साप्ताहिक मासिक यांना बसला असून त्यांना केंद्र सरकारने आर्थिक मदत करावी त्यामुळे या वृत्तपत्र व्यावसायिकांचे मनोबल वाढून त्यांना भविष्यात पुन्हा उभे राहण्याची संधी उपलब्ध होऊ शकेल असं या पत्रात म्हंटल आहे

या पावसाने मोठया प्रमाणात फळ पिक तसेच रब्बी आणि काही प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले होते

गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील राजपूर पॅच या गावी अल्पवयीन मुलीचा नियोजित विवाह महिला आणि बालविकास विभाग आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे काल टळला या विवाहाच्या नियोजनाची बातमी कळताच गडचिरोली येथील जिल्हा महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजपूर पॅच हे गाव गाठले वधूचे पालक आणि गावातील नागरिकांना अधिकाऱ्यांनी बालविवाहामुळे होणाऱ्या सामाजिक आणि शारीरिक दुष्परिणामांबाबत समुपदेशन केले

हवामान पावसाळ्याच्या पहिल्या पंधरवड्यात सरारसरी पेक्षा जास्त बरसणाऱ्या पावसानं दूसऱ्या पंधरवड्यात चांगलीच ओढ दिली

इतर जिल्ह्यात पहिल्या पंधरवड्यातील पावसाच्या जोरावर सरासरी सामान्य किंवा काहीशी जास्त असली तरी मधला खंड लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रालाच आता मोसमी पावसाच्या दमदार पुनरागमनाची प्रतिक्षा आहे ती प्रतिक्षा पूर्ण करणारं हवामान जुलै महिना घेऊन आला आहे

आज कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र तर विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावेलअसा हवामान खात्याचा अंदाज आहे

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासाई बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार